उदयाच्या उदया ही समिती कुलग्रु आणि प्राचार्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीनं या परीक्षा घ्या अशा सूचना म्ख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत तसंच विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितल विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असं राजकारण क्णीही करु नये असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे

याच बैठकीत आपत्कालीन वैदयकीय व्यवस्थापन योजनेसंबंधी अधिकारी गटाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद पॉल यांनी लशीबाबतच्या संशोधनाची माहिती दिली

त्यापैकी ऑक्सफर्ड सिरम इन्स्टिट्युटच्या चाचणीसह एकृण सहा चाचण्या तिस या टप्प्यात आहेत अशी माहिती त्यांनी दिली

यामध्ये भारतीय अ संघासाठी खेळलेल्या एका फलंदाजाचा तसंच एका जलदगती गोलंदाजाचा समावेश आहे या सर्वांना कोणतीही लक्षणं नसली तरी चौदा दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे सलग दोन चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतरच त्यांना पून्हा स्पर्धेत सहभागी होता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळांनं ही माहिती दिली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वर मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

या कार्यक्रम मालिकेच्या द्रसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे

या प्रस्कारांमधे राजीव गांधी खेलरत्न प्रस्कार अर्जून प्रस्कार ध्यानचंद प्रस्कार आदी प्रस्कारांचा समावेश आहे या वेळी क्रीडामंत्री किरण रिजीज् आणि इतर मान्यवर उपस्थित होते राजीव गांधी खेलरत्न प्रस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा दिव्यांग उंच उडीपटू मरिअप्पन थंगवेलू महिला क्स्तीपटू विनेश फोगट भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना देण्यात आला महाराष्ट्रातल्या क्स्तीपटू राहल आवारे खो खोपटू सारिका काळे टेबल टेनिसपटू मध्रिका पाटकर दत् भोकनाळ यांना नौकानयनासाठी घोडेस्वारीत अजय सावंत तर पॅरास्विमिंगसाठी स्यश जाधव आणि बॅडमिंटनसाठी चिराग शेट्टी या क्रीडापटूंना अर्जून पुरस्कार दिले गेले बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे तप्ती मरगंडे आणि दिव्यांग बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना ध्यानचंद प्रस्कार प्रदान केला लक्ष इन्स्टीट्यूट ऑफ प्णे आणि इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजर्मेंट यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन प्रस्कार दिला गेला आणि विजय म्निश्वर यांना द्रोणाचार्य प्रस्कार दिला गेला

महाराष्ट्रातले खेळाडू आणि संस्थांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीनं राज्याच्या क्रीडा गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे असं त्यांनी म्हटलं आहे म्ख्यमंत्र्यांनी हॉकीपट् मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं असून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या खेळाडूंनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा यासाठी राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबवणार असल्याचं क्रीडा मंत्री स्नील केदारे यांनी म्हटलं आहे क्रीडा दिनानिमित नागपूरमधल्या मानकापूर इथं आयोजित समारोहात ते आज बोलत होते राज्यात लवकरच सर्व स्विधाय्क्त क्रीडा विद्यापीठ प्ण्यातल्या बालेवाडी इथं स्थापन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू प्रशिक्षक पंच आहारतज्ज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे तज्ज्ञ घडवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना प्राच्या पाण्यानं वेढलं असून शेतीत पाणी घ्सल्यानं कापूस सोयाबीन धानआणि भाजीपाल्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पूर परिस्थितीबाबत जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आज पहाटेच केलं आहे सीबीआयच्या विनंतीवरून सुशांतसिंग मृत्यू प्रकरणातली मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला स्रक्षा देण्याचं मंंबई पोलिसांनी मान्य केलं आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं रिया चक्रवर्तीनं नुकतंच समाज माध्यमातून म्हटलं होतं त्याची दखल घेत सीबीआयनं मुंबई पोलीसांना ही विनंती केली होती

या काळात मोठ्या संख्येत कोरोना चाचण्या प्रस्तावित असून त्यामाध्यमातून बाधितांना विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर नेमकेपणाने उपचार केले जाणार आहेत झपाट्याने होणारी वाढ रोखण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे

रोजगार नसल्याम्ळे डबेवाल्यांची आर्थीक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे लोकलसेवा जोपर्यंत पूर्णपणे स्रु होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही म्हणून नियमित लोकल स्रु करावी किंवा डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा आत्यावश्यक सेवा मानून त्यांनाही सध्या लोकलनं प्रवास करू द्यावा असं संघटनेचे अध्यक्ष स्भाष तळेकर यांनी म्हटलं आहे राज्यातली सर्व मंदिरं आणि विविध धार्मिक स्थळं स्रु करण्यासाठी भाजपाच्या वतीनं आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आलं मंदिरातून भक्तांना शक्ती आणि ऊर्जा मिळते त्यामुळे संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातली देवस्थानं धार्मिक स्थळं उघडा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनं पाळूनच दर्शनाची सोय करा असं आवाहन माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंग देवस्थानी मंदिर प्रवेशद्वारासमोर घंटा आंदोलन करण्यात आलं विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी असलेल्या श्री क्षेत्र चिंतामणी मंदिरापुढे माजी मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली तर उमरखेड इथं आमदार नामदेव ससाणे यांच्या नेतृत्वात श्री हन्मान मंदिराप्ढं घंटानाद आंदोलन करण्यात आलं

उस्मानाबादचं ग्रामदैवत धारासूर मर्दिनीदेवी मंदिर श्रीराम मंदिर जैन मंदिर तसंच ख्रिश्चन धर्मियांचं जॉन मलेलू चर्च उघडण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी घंटानाद आंदोलन केलं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरजेत घंटानाद आंदोलन करण्यात आलं येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मंबई शहर आणि उपनगरात म्ख्यतः आकाश ढगाळ राहन मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे